दहा हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळले असा हा सलग तिसरा दिवस आहे

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बा

यामध्ये एका तिळ्यांसह जुळ्या बाळांचाही समावेश आहे

उपचारा दरम्यान त्याचा स्ताव तपासणी करीता खाजगी प्रयोग शाळेत पाठविण्यात आला होता त्यात तो कोरोना बाधित असल्याचं निष्पन्न झालं हा रुण मागच्या महिन्यात मुंबई वरून आला होता अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ आमोद गडीकर यांनी दिली

उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात आज सकाळी आणखी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला

अकोला जिल्ह्यात कोरोनाने शनिवारी आणखी दोघांचा बळी घेतला तर बारा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले

कोरोनाचा संसर्ग रोखून धरण्यात सांगली जिल्हा आजवर यशस्वी ठरला तथापि मुंबई शहरातून गावाकडे येणाऱ्या प्रवाशांमुळे हा संसर्ग आता सर्वत्र वाढू लागला आहे

शिराळा तालुक्यातील मनदुर हे गाव कोरोना चे हॉटस्पॉट ठरत आहे

जालन्यात काल आणखी आठ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले रात्री उशिरा प्राप्त अहवालांमध्ये जालना शहरातल्या सात तर अंबड तालुक्यातल्या एका संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे

आणखी आठ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची भर पडली आहे

जिल्ह्यात आतापर्यंत एकही रुग्ण दगवल्याची नोंद नाही कोरोना संकटात आघाडीवर राहन आपलं योगदान देणा या कोरोना योद्ध्यांना वाळीत टाकण्याचे प्रकार निंदनीय असून त्यांना सन्मानाची वागणू द्यावी आणि कर्तव्य बजावण्यासाठी प्रोत्साहित करावं असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं काल दिले मुंबईत कोरोना रुगणालयात काम करुन वसई पालघरमधल्या आपल्या घरी परतणा या कर्मचा यांना विलगीकरणात ठेवावं अशा मागणीची याचिका पालघर बेल्या रहिवाश्यांनी दाखल केली होती ती फेटाळून लावताना न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि अमैद सय्यद यांच्या खंडपीठानं हे निरीक्षण नोंदवलं आहे दरम्यान न्यायालयानं काल आणखी एका सूनावणीत टाळेबंदीदरम्यान कर्तव्य बजावणा या पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी चौघांना जामीन मंजूर केला पण त्याचबरोबर या सर्वांना प्रत्येकी पाच हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमधे जमा करण्याचे आदेश दिले आहेत निधी जमा केला नाही तर त्यांच्या जामीनावर नव्याने सुनावणी घेतली जाईल असंही न्यायालयानं म्हटलं आहे

गेल्या महिन्यात संयुक्त राष्ट्रांनी अफवांना लगाम नावानं जागतिक पातळीवर एक उपक्रम हाती घेतला होता यानुसार सर्व देशानी संभाव्य धोका टाळण्यासाठी त्वरित अफवांचा प्रसार रोखत संयुक्त राष्ट्रांच्या दिशानिर्देशांचं पालन करण्याचं आवाहन केलं होतं कोरोना आणि अन्य आजारांतील गरजू रुग्णांच्या उपचारात वेळेवर रक्त मिळणं आवश्यक आहे यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या माध्यमातून फेसबुकच्या रक्तदान टूलची मदत घेतली जाईल अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी दिली जागतिक रक्तदाता दिनानिमित्त आज ट्विट करून त्यांनी ही माहिती दिली जागतिक रक्तदान दिनानिमित्त लातूर धिं आयोजित रक्तदान शिबीरात दिव्यांग नागरिक आणि त्यांच्या पालकांनी रक्तदान केलं शेजारी तेलंगणा राज्यामधे बांधण्यात आलेल्या मेडीगङ्डा धरणामुळे राज्यातली जमीन पाण्याखाली गेल्यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी राज्यशासनानं सहा सदस्यांची एक समिती नियुक्त केली आहे या धरणाचं बांधकाम राज्यशासनाला कळवल्यानुसार झालेलं नसून त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा भागातली बरीचशी जमीन पाण्याखाली गेली आहे असं राज्यसरकारच्या निवेदनात म्हटलं आहे या धरणाच्या बांधकामासाठी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तेलंगणचे तत्कालीन मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी समझोता करार केला होता संबंधित क्षेत्रातल्या वनाधिका यांवर दबाव आणून अतिरिक्त जमीन घेतली असल्याचं राज्यशासनाचं म्हणणं आहे नागपूरच्या विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या या समितीला अहवाल महिनाभरात सादर करायचा आहे

लेफ्टनंट जनरल पी पी मल्होत्रा यांनी संचलनाची सलामी स्वीकारली कॅडेट राह्ल चोबे याला सुवर्ण पदक कॅडेट विवेक कुमारला रौप्य तर कॅडेट सत्येंद्र पालला कास्य पदक देण्यात आलं

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कृषी क्षेत्रात खाजगी गुंतवणूक वाढवण्याच्या आवश्यकतेवर भर दिला आहे यामुळे कृषी क्षेत्रातली समृद्धी वृद्धिंगत होऊन देश अधिक स्वावलंबी आणि प्रगत होईल असंही ते म्हणाले मेरठच्या चौधरी चरणसिंह विद्यापीठानं आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय वेबिनार आणि जुनागड कृषी विद्यापीठानं आयोजित केलेल्या राष्ट्रीय वेबिनारला ते संबोधित करत होते यावेळी तोमर यांनी कृषी समस्या सोडविण्यात आणि उत्पन्न वाढविण्यात योगदान देण्याचं वैज्ञानिकांना आवाहन केलं आहे नैऋत्य मोसमी पाऊस आज संपूर्ण राज्यभरात पोहोचला असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे काल कोकण मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडला

मध्यरात्री आलेल्या पावसामुळं बळीराजा सुखावला असून पेरणीच्या कामांना आता वेग येणार आहे साधारण एक ते दीड तास चाललेल्या पावसामुळं शहरातल्या सखल भागात पाणी साचलं शहरातील काही भागांत वीजपुरवठा खंडित झाला होता नंदुरबार जिल्ह्यात शुक्रवारी आणि शनिवारी सलग दोन दिवस वादळी वाऱयासह पावसानं लावलेल्या हजेरीनं मोठ नुकसान झालं आहे जिल्ह्यातल्या तळोदा आणि शहादा या दोन तालुक्यांना खास करुन याचा फटका बसला असुन जवळपास पाचशेहून अधिक घरांची पडझड झाली आहे तर शेकडो वृक्ष उन्मळुन पडले दहाडून अधिक जण जखमी झाले आहेत

सी पाडवी यांनी या भागाचा पाहणी दौरा करत प्रशासनाला तात्काळ मदतीच्या सूचना दिल्या आहेत पेट्रोल आणि डिझेलच्या दरानं आज सलग आठव्या दिवशी वाढ नोंदवली आहे

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने मुंबईतील बांद्रा येथील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे आत्महत्येचं कारण अजून समोर आलेलं नाही सुशांत बॉलिवूडचा अत्यंत लोकप्रिय अभिनेता होता आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात त्याने किस देश मेहे मेरा दील या मालिकेतून केली होती काय पो चे या चित्रपटात तो मृख्य नायक म्हणून झळकला

काँग्रेस पक्षाचे माजी खासदार तथा जनलक्ष्मी बँकेचे संस्थापक माधवराव बळवंतराव पाटील यांचं आज सकाळी नाशिक धिं निधन झालं

मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर डायलिसिस उपचार सुरू होते नाशिकच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठा वावर असलेले माधवराव पाटील हे शरद पवार यांचे निकटवर्ती मानले जात

शिखर बँकेचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान वसंत व्याख्यानमाला अशा सांस्कृतिक संस्थावरही त्यांनी पदाधिकारी म्हणून काम केलं राजकीय सहकार आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान होतं सोलापूरचे माजी आमदार यून्नूसभाई शेख यांचं आज सकाळी साडेअकराच्या दरम्यान प्रदीर्घ आजारानं निधन झाले ते ऐशी वर्षांचे होते कालच त्यांना सोलापूरच्या अबिनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होते

त्यांच्या पश्चात चार मूले तीन मूली असा परिवार आहे

प्रवाशांचं शारीरिक तापमान मोजायला हे साधन उपयुक्त ठरणार आहे स्वयंचलित तिकीट तपासणी प्रवेश व्यवस्थापन प्रणाली तसंच कॅप्टन अर्जुन नंतर प्रवाशांच्या सूरक्षिततेच्या दृष्टीनं मध्य रेल्वेनं हे आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे औरंगाबादचे साहित्यिक भटक्या कार के

कृषी खात्यातून निवृत्त झालेले गिहें यांना भटक्या गोपाळ समाज परंपरा आणि इतिहास या पुस्तकांमुळे नावलौकीक मिळाला भटक्यांचे भावविश्व या मासिकाचे ते संपादक होते

सध्या महाराष्ट्र राज्य भटके विमुक्त संघर्ष समितीचे ते अध्यक्ष होते